या निवडणुकीदरम्यान कोरोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना दिलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत त्यांनी पदग्रहण केल्यापासून सहा महिन्यांच्या आत कोणत्याही एका सदनाचं सदस्य होणं आवश्यक आहे

त्यामुळे त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती मात्र राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी प्रलंबित निवडणूक घेण्याची विनंती केली

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना महाराष्ट्र दिनाच्या श्भेच्छा दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे येणाऱ्या काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून शासकीय ध्वजारोहण झालं जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण उस्मानाबाद इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं ध्वळे इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर अहमदनगर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आठ हजार आठशे रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर एक हजार एकशे पंचेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे एका दिवसात पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण बरे होत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण तीन दशांश दोन टक्के एवढं आहे या आजाराने मृत्यू झालेले अठ्ठयात्तर टक्के रुग्ण हे इतर आजारांनी ग्रासलेले असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या आता दहा हजार चारशे अठ्ठयांण्णव झाली आहे यापैकी एक हजार सातशे त्याहत्तर रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर चारशे एकोणसाठ जणांचा मृत्यू झाला आहे औरंगाबाद इथल्या सत्तेचाळीस वर्षीय कोरोना विषाण्ग्रस्त रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला

यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आता आठ झाली आहे

अखिल भारतीय आय्ष पदव्यत्तर प्रवेश परीक्षेची अंतिम तारीखदेखील पाच जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे